पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल भारत युरोपिय संघ नेत्यांच्या बैठकीत सहभाग घेतला त्यावेळी युरोपिय नेत्यांनी लोकशाही मूलभूत स्वातंत्र्य कायद्याचं राज्य याबाबत सामायिक वचनबद्धतेवर आधारित ही भागिदारी आणखी पुढे नेण्याची इच्छा व्यक्त केली

कोविडच्या लाटेचा सामना करण्यासाठी युरोपिय संघानं तत्परतेनं दिलेल्या मदतीची मोदी यांनी प्रशंसा केली मुक्त व्यापार आणि गुंतवणुकीवर संतुलित आणि सर्वसमावेशक करार करण्यासाठी वाटाघाटी पुन्हा सुरु करण्याच्या निर्णयाचं दोन्ही बाजूंनी स्वागत केलं या मोठ्या निर्णयामुळं आर्थिक भागिदारी पूर्ण क्षमतेनं करण दोन्ही बाजूंना शक्य होणार आहे पियष गोयल भारत आणि युरोपिय संघ संतुलित महत्वाकांक्षी सर्वसमावेशक आणि परस्परांना लाभदायक व्यापार कराराच्या दूष्टिने आणि समांतर पातळीवर गुंतवणूक संरक्षणासाठी काम करण्यास वचनबद्ध असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे भारत युरोपिय संघ गोलमेज बैठकीच्या समारोप सत्रात बोलताना गोयल यांनी दोन्ही बाजूच्या नेत्यांनी द्वीपक्षीय मुक्त व्यापार आणि गुंतवणूक करारांबाबत केलेल्या भविष्यवेधी घोषणांबाबत आनंद व्यक्त केला भारत यु्रोपीय संघाच्या सोळाव्या शिखर बैठकीच्या सोबत ही गोलमेज बैठक घेण्यात आली दोन्ही बाजू एकाचवेळी दोन्ही करारांची पूर्तता करण्यासाठी श्रम घेतील असं ते म्हणाले कोविडच्या काळात जगभरातील गुंतवणुकीला घसरण लागली असली तरी भारताला आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक परकीय गुंतवणूक मिळाल्याचं गोयल यांनी नमूद केलं व्यवसाय करण्यातील सुलभतेचा निर्देशांकांमध्ये सुधारणा स्पर्धात्मकतेत वाढ यंत्रणेतील लालफित कारभार दूर करणे आणि परदेशी गुंतवणूकीसाठी नवनवीन क्षेत्रं खुली करताना प्रक्रिया अधिक सुलभ करणं तसंच नियामक पद्धती बळकट करण्याच्या दिशेने भारत सक्रियपणे काम करत असल्याचं ते म्हणाले भारताचं कुशल मनुष्यबळ आणि बौद्धिक संपदेनं जगभरातील व्यवसायांमध्ये योगदान दिल्याचं त्यांनी सांगितलं युरोपातील नवनवीन उत्पादनं तयार करण्यासाठी भारत एक नैसर्गिक निर्मितीचं ठिकाण बनू शकतो असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला

एम के स्टालिन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टालिन यांच्याशी काल द्रध्वनीवरून संवाद साधला

पंतप्रधानांनी आवश्यक ती मदत पुरवण्याचं आश्वासन दिलं आहे तसच राज्यात कडक निर्बंध आणि अंशतः टाळेबंदी लागू करण्याबाबतच्या सूचनाही दिल्या सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवण्यात यावं असे स्पष्ट निर्देशही त्यांनी दिले डी आर डी ओ कोरोना विषाणूच्या संक्रमणाविरुद्ध संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेला मोठं यश मिळालं असून त्यांनी तयार केलेल्या टू डी ऑक्सी डी ग्लुकोज या भुकटी स्वरुपातील औषधाला भारताच्या औषध महानियंत्रकांनी तातडीच्या वापरासाठी मंजुरी दिली आहे

ऐकूया त्याविषयी अधिक माहिती डीआरडीओनं कोरोनाविरुद्ध विकसित केलेल्या या औषधाचं नाव टू डीऑक्सी डी ग्लुकोज असं आहे भुकटी स्वरुपातील हे औषध पाण्यात मिसळून घेता येतं हे औषध विषाणू संक्रमित पेशींमध्ये जमा होतं आणि विषाणूचं संश्लेषण आणि उर्जा निर्मिती थांबवून त्याच्या वाढीला प्रतिबंध करतं विषाणूबाधित पेशींमध्येच हे औषध जमा होत असल्यानं त्याअर्थी हे औषध अनोखं आहे डीआरडीओच्या अण्वीय औषध आणि संलग्न विज्ञान संस्थेनं डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीजच्या सहयोगाने हे औषध विकसित केलं आहे त्याच्या चिकित्सालयीन चाचण्यांमध्ये या औषधाचा रेणू रुग्णालयात भरती केलेल्या रुग्णांची बरे होण्याची गती वाढवतो आणि पूरक ऑक्सीजनवरील अवलंबित्व कमी करण्यात मदत करतो असं दिसून आलं आहे मध्यम ते तीव्र स्वरुपाच्या रुग्णांमध्ये सहयोगी उपचार म्हणून या औषधाच्या तातडीच्या वापराला औषध महानियंत्रकांनी मंजुरी दिली आहे यातील रेणू मूळ स्वरुपातील आणि ग्लुकोजचा समांतर असल्याने तो देशामध्ये सहजपणे तयार करुन उपलब्ध करता येतो आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नवी दिल्लीहून भूपेंद्र यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे कोविड रुग्ण धोरण देशातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोरोनारुग्णांना त्वरित प्रभावी उपचार मिळावे यासाठी आरोग्य मंत्रालयाने देशातील रुग्णालयांच्या दर्जानुसार कोविड रुग्ण भरतीसंदर्भात राष्ट्रीय धोरण जाहीर केलं आहे त्यानुसार आता देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात कोविड केअर रुग्णालयात भरती करताना रुग्णाचा कोरोना अहवाल असणं गरजेचं नसून त्यासाठी कोणत्याही रुग्णावर उपचार करायला नकार देता येणार नाही यामध्ये औषधे ऑक्सिजन आणि इतर सुविधांचा समावेश असेल तसच रुग्णाकडे अधिकृत ओळखपत्र नसेल आणि तो दुसऱ्या शहराचा रहिवासी असेल तरी त्याच्या उपचाराला नकार देता येणार नाही आणि त्याला रुग्णालयात भरती करून घ्यावं लागेल मात्र भरतीची आवश्यकता असल्याचं निदान झाल्यासच हे करता येईल आवश्यकता नसल्यास रुग्णाला उगाच भरती करून घेता येणार नाही तसच त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यासंदर्भात नव्याने तयार करण्यात आलेल्या धोरणानुसारच निर्णय घ्यावा लागेल असं आरोग्य मंत्रालयाने म्हंटल आहे

सैद उल सुहाना शाळेच्या जवळ काल दुपारी मुलं शाळेतून बाहेर पडत असताना किमान तीन स्फोट झाल्याचं अफगाणिस्तानच्या गृह मंत्रालयानं म्हटलं आहे जखमींपैकी काहीची प्रकृती गंभीर असल्यानं मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे शाळेतील एका शिक्षकांनी सांगितलं की कारमधील एक बाँब आधी फुटला आणि मुलींच्या शाळेजवळ नंतर दोन स्फोट झाले मृतांमध्ये मुलींची संख्या अधिक असल्याच या शिक्षकांनी सांगितलं अमेरिकेनं यावर्षी सप्टेंबरपर्यंत अफगाणिस्तानातील आपलं सैन्य माघारी घेण्याचं जाहीर केल्यानंतर तालिबान संघटना पुन्हा सक्रिय झाली आहे तथापि या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेनं अद्याप घेतलेली नाही भाजपा आसाममध्ये भाजपाचे नवनिर्वाचित आमदार आज दिसपूर इथं बैठक घेत असून त्यात आपला नवा नेता निवडतील केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर आणि भाजपा सरचिटणीस अरुण सिंग या बैठकीत केंद्रीय निरीक्षक असतील वर्तमान मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आणि वरिष्ठ मंत्री हिमांता विश्वशर्मा हे मुख्यमंत्रीपदाचे दोन दावेदार आहेत नवी दिल्लीत काल हे दोन्ही नेते पक्षाध्यक्ष जे पी नड्डा आणि गृह मंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठकीला उपस्थित होते भाजपाने पश्चिम बंगालसाठी देखील केंद्रीय निरीक्षक नेमले आहेत केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद आणि भाजपा सरचिटणीस भूपेंद्र यादव यांना पक्षाच्या विधीमंडळ गट बैठकीसाठी निरीक्षक म्हणून नेमण्यात आलं आहे तर तमिळनाड् विधानसभेतील भाजपा आमदारांच्या नेता निवडीसाठी केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी पक्षाचे केंद्रीय निरीक्षक म्हणून काम पाहतील माद्रीद खूल्या टेनिस स्पर्धा माद्रीद खुल्या टेनिस स्पर्धेत काल अरीना सब्लेन्का हिनं महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात जागतिक नामांकनात प्रथम क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलीयन खेळाडू एश्लेघ बार्टी हिचा पराभव केला

या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार